त्यानंतर सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीनं आपलं आंदोलनही तात्पुरतं स्थगित केलं आहे दरम्यान पोलिसांनी मोठ्या वाहनांची वाहतूक आधीच द्सऱ्या मार्गानं वळवली होती हा पथकर नाका कायमस्वरूपी हलवला जाईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीनं केला आहे

ते आज पुण्यातल्या पाषाण इथल्या पोलिस संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित वरिष्ठ अभियंता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते तसच प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे तसंच न्याय प्रविष्ट प्रकरणांमुळे रखडलेल्या कामांचा आढावा घेवून ती मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या अंमलबजावणीसाठी संबधित विभागांना समन्वय राखण्याबाबत सूचना चव्हाण यांनी यावेळी दिल्या

निवृत्त कर्नल राजेंद्र निंभोरकर ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष शेटे आदी मान्यवरांनी यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून या मोहिमेतील तरुणाईला प्रोत्साहन दिल

त्यानिमित्त महानगरपालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनास पुणेकरांनी मोठ्या प्रतीसाद दिला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येन प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेतली आहे

पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा आजपासुन कात्रज इथल्या शिवसृष्टी इथं सुरु झाली आहे

प्णे शहर आंतर कार्यालयीन कर्मचारी संघनटेच्यावतीनं आयोजित बॅडमिंटन स्पर्धेंची अंतिम फेरी आज पार पडली यामध्ये अभिषेक कुलकर्णी यानं नागेश पालकर याच्या साथीत दुहेरी आणि एकेरीचं जेतेपद पटकावत दुहेरी मुक्टाचा मान मिळवला याशिवाय वरिष्ठ गटात पुरुषांमध्ये निलेश गोरे आणि महीलांमध्ये मृणाल भालेराव विजेते ठरले ही स्पर्धा शिवाजीनगर इथल्या पी डी एम बी ए च्या क्रीडासंकुलात पार पडली